श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं गेल्या रविवारी झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर देशातली परिस्थिती आता सुधारत असल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे कोलंबो मधल्या आकाशवाणी प्रतिनिधीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते द्वीप राष्ट्रांत सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांची अधिक माहिती सुरक्षा दलांमार्फत गोळा केली जात असून दररोज नवीन प्रावे शोधले जात आहेत तसंच विदेशी तपास संस्थांचंही सहकार्य मिळत असल्याचं ते म्हणाले भविष्यात सरकार अशा गोष्टींचा गंभीरपणे विचार करेल या हल्ल्यांमुळे देशातील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला असला तरी ऑगस्टनंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली

बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेनुसार हे निर्देश देण्यात आले आहेत मानहानीच्या याचिकेत त्यांनी राहुल गांधी यांच्या मोदी आडनाव असलेले सर्व चोर आहेत या वक्तव्याचा उल्लेख केला आहे या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आपली प्रतिमा खराब झाल्याचा दावा या याचिकेत त्यांनी केला आहे

ईव्हीएमवर कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख करणं हे निवडणूक निकषांचं उल्लंघन आहे असं काँग्रेस नेते अभिषेक मन् सिंघवी यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे या प्रतिनिधींनी आयोगास पुढील सर्व टप्प्यांत होणाऱ्या मतदानापूर्वी ही मतदान यंत्रं बदलण्याची मागणी केली आहे पश्चिम बंगालमधील बराकपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी ईव्हीएम कार्यान्वित केलं जात असताना त्यावर भाजपचं नाव नमूद असल्याचा आरोप त्रणमूलचे नेते दिनेश त्रिवेदी यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे डी

त्रिपाठी हे ही या शिष्टमंडळाचा भाग होते आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे

तांत्रिक बिघाड झाल्यानं काल पहाटे साडे तीन वाजे पासून रात्री पावणे नऊपर्यंत सर्व्हर बंद राहिलं त्यामुळे जवळपास दीडशे उड्डाणांना उशीर झाल्यानं जगभरात अनेक प्रवासी विमानतळांवर अडकलेले आहेत

अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही

ब्रेक निकामी होऊन चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे गुजरातमधल्या सूरत इथून शिर्डीकडे ही बस निघाली होती

नवी दिछीतल्या प्रशासनाच्या सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे